प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात गेल्या एप्रिल महिन्यात चीनमधे पहिली अनौपचारिक बैठक झाली होती आता चेन्नई क्षे होणा या दुसऱ्या बैठकीत उभय नेत्यांना द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या विषयांवर पुढ चर्चा करता येईल तसंच भारत चीन घनिष्ठ विकास भागीदारी आणखी मजबुत करण्याबाबत विचारांची देवाणघेवाण करता येईल असं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे उच्च स्तरीय संपर्क प्रस्थापित करणं धोरणात्मक प्रशांवर विचारांची देवाणघेवाण करणं आणि उभय पक्षीय संबंधात प्रगती करण्याच्या दृष्टीनं मार्ग प्रशस्त करणं हा या परिषदेचा उद्देश आहे दोन्ही देश येत्या डिसेंबरमधे संयुक्त दहशतवाद विरोधी सराव करण्याची शक्यता आहे

हा सार्वभौम निर्णायाचा मुद्दा आहे आणि त्याबाबत भारत चर्चा करणार नाही असं सरकारी सूत्रांनी सांगितलं अन्न वाया घालवू नये तसंच उर्जा आणि पाण्याची बचत करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं आहे ते काल रात्री नवी दिल्ली िंद दसरा समारंभात बोलत होते महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त त्यांनी आदरांजली म्हणून अन्नाची नासाडी आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचा वसा घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं नवरात्रीचा आशय ध्यानी घेऊन महिलांना प्रतिष्ठा देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्यासाठी गरज मोदी यांनी व्यक्त केली भारतीय वायुदलाच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली प्रधानमंत्र्यांनी पूजेनंतर रावणदहन केलं भारत हा सणांचा देश आहे आणि प्रत्येक सण समाजाला एकत्र आणतो असं प्रधानमंत्री म्हणाले अद्ययावत पहिलं राफेल लढाऊ विमान भारताला प्राप्त झालं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल संध्याकाळी विजयादशमीच्या मुहूर्तावर आणि हवाई दल दिनाच्या निमित्तानं फ्रांसच्या दसॉल्ट कंपनीच्या मेरिनेक शिल्या निर्मिती स्थळावर हे पहिलं विमान स्वीकारलं त्यांनी शस्त्रपूजा करुन या विमानातून सफर केली भारतीय वायू दलासाठी हा ऐतिहासिक असून राफेलमुळे भारताच्या हवाई युद्ध क्षमतेत प्रचंड वाढ होणार असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले मेरिनेकला जाण्यापूर्वी सिंग यांनी फ्रांन्सचे अध्यक्ष एम्यान्युअल मॅक्रॉन यांची पॅरिसमधे भेट घेतली भारत आणि फ्रान्स यांच्यातले संरक्षणविषयक आणि सामरिक संबंध दृढ करण्याबाबत त्यांनी चर्चा केली भारताचा महत्वाचा धोरणात्मक भागीदार म्हणून फ्रांन्सचं त्यांनी स्वागत केलं महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभा निवडणुकांना पंधरावड्यापेक्षा कमी काळ उरला असल्यानं मतदारापर्यंत पोहण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रचाराची गती वाढवली आहे जाहीर सभा रोड शो पदयात्रा आणि सामाजमाध्यमांवरुन प्रचार करण्याबरोबरच विविध राजकीय पक्षांचे नेते दारोदार प्रचार करत आहेत

हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग हरियाणाला भेट देत आहे आजपासून सुरु होत असलेल्या दोन दिवसांच्या दौ यात मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा विविध बैठका घेणार आहेत राज्यांचे मुख्य निवडणूक आयुक्त पोलीस आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत या बैठका होतील जम्मू काश्मीरच्या नवनिर्मितीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केलं ते काल संध्याकाळी जम्मूमध्ये दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर बातमीदारांशी बोलत होते

ते काल मुंबईत शिवाजी पार्क वें शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ त्यांनी केला हिंदुत्वाच्या समान मुद्यावर शिवसेनेनं भाजपाशी युती केली आहे असं उद्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं मंगोलियातल्या प्रस्तावित तेलशुद्दीकरण प्रकल्पासाठी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधांच्या उद्घाटन समारंभात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धमेंद्र प्रधान यांनी काल भाग घेतला मंगोलियाचे प्रधानमंत्री उखनागिन खुरेलसुख सहा कँबिनेट मंत्री आणि दोर्नोगोव्ही प्रांताचे राज्यपालही या कार्यक्रमात सहभागी झाले होते यामुळे भारत आणि मंगोलिया यांच्यात द्विपक्षीय व्यापार तसंच गुंतवणूक संबधात आता नवीन पर्व सुरू होईल असा विश्वास प्रधान यांनी यावेळी व्यक्त केला भारताच्या सहकार्यानं निर्माण होत असलेला पंधरा लाख मेट्रिक टनांचा तेलशुद्धीकरण प्रकल्प म्हणजे उभय देशांच्या मैत्रीचं द्योतक आहे असंही ते म्हणाले

जम्मू काश्मीर मध्ये होणाऱ्या गट विकास परिषदेच्या निवडणुकीत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँप्रेसनं जम्मू काश्मीरमधल्या स्थितीचा आढावा घेतला जम्मू काश्मीर प्रदसेष काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रविंदर शर्मा यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात जम्मू काश्मीर सरकारवर आरोप केला की काँप्रेसनं या निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्या नंतरही सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळत नाही काश्मीरमध्ये अजूनही काही काँप्रेस नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे त्यामुळे काँप्रेस पार्टी या भागाच्या परिस्थितीचा पुन्हा नव्यानं आढावा घेणार आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांसाठी लागू असलेले निर्बंध हटवण्याचं पाऊल म्हणजे सामान्य वातावरण प्रस्थापित करण्याचा वरवरचा प्रयत्न असल्याचं मत नॅशनल कॉन्फरन्सनं व्यक्त केलं आहे

संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा तसंच सुरक्षा परिषदेच्या ठरावांचा दाखला काढण्याच्या नुकत्याच घेतलेल्या भूमिकेवरुन घूमजाव करत भारत आणि पाकिस्तान यांनी सर्व प्रश्न परस्पर चर्चेतून सोडवावेत असं आता चीननं म्हटलं आहे कश्मीरसह सर्व प्रश्नावर संवाद आणि चर्चा करावी तसंच परस्पर विधासाचं वातावरण निर्माण करावं असं आवाहन चीननं भारत आणि पाकिस्तानला केलं आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी ही माहिती दिली अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत भारत चीन सीमेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांनी संयुक्त प्रयत्न केले पाहिजेत असं चीनचे भारतातले राजवूत सून वेडोन्ग यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे दोन देशांमध्ये मतभेद असणं हे स्वाभाविक आहे पण ते संवादाच्या माध्यमातून सोडवायला हवेत असंही त्यांनी नमूद केलं भारत चीन सीमावाद हा शिहास काळापासून फार गुंतागुंतीचा आणि संवेदनशील आहे भारत चीन सीमेवर गेल्या काही दशकांमधे एकही गोळी झाडली गेली नाही तिथं अजूनही शांतता आहे भारत आणि चीनमधल्या सर्वकष ड्रिपक्षीय संबंधाच्या पार्धभूमीवर सीमावाद चिघळू नयेअसं ते म्हणाले

जागतिक स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात पदक मिळवण्यासाठी तिला आणखी एका विजयाची गरज आहे

अल कायदाच्या दक्षिण आशियाई शाखेचा म्होरक्या गेल्या महिन्यात दक्षिण अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि अफगाणिस्तानन संयुक्तपणे केलेल्या कारवाईत ठार झाला